प्रवासी धोरण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहन चालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे कोणताही पर्यटन व्यावसायिक संपूर्ण भारतात पर्यटनाच्या अधिकारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन परवानगी घेता येणार आहे

सर्व विद्यमान परवानगी त्यांच्या वैधतेपर्यंत चालू राहणार असून नव्या नियमांद्वारे संपूर्ण देशात पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यात संधी उपलब्ध होणार आहे

वँक्सीन मैत्री अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात बांगलादेश म्यानमार नेपाळ भूतान मालदीव मॉरिशस श्रीलंका सेशल्स बहरीन ओमान आणि अफगाणिस्तान या देशांना लस पुरवण्यात आली

कोविडविरुद्ध लढा देण्यासाठी लस उत्पादन आणि वितरण क्षमतेचा वापर करण्याच्या भारत वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे

कोरोना नोंद महाराष्ट्र सरकारने कोरोनासंदर्भातील सर्व गोष्टींचं दस्तएवजीकरण करण्याचा निर्णय घेतला होता देशातील हा एक अनोखा उपक्रम आहे ही कागदपत्रे लवकरच प्रकाशित केली जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना एका विशेष कार्यक्रमात दिली आहे कोरोना महामारी पूर्णपणे नवीन होती यापूर्वीचे संसर्गजन्य रोग परिस्थिती कशी हाताळली याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने अशा प्रकारच्या आजाराबद्दल सर्व गोष्टी एकत्रित करण्याचा निर्णय घेतला होता राज्य सरकार सर्व वैद्यकीय उपचार संबंधित कागदपत्रे एकाच खंडात ठेवणार आहे तर एक खंड सामान्य लोकांसाठी असेल यामध्ये जिल्हा पातळीवरील आणि विभाग स्तराच्या व्यतिरिक्त स्थलांतरित कामगार वाहतूक इत्यादींची परिस्थिती कशी हाताळली जाते यासारख्या माहितीचा यात समावेश असेल

सैन्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे हा गैरप्रकार झाल्याचे प्रकरण समोर आल्याने आणि यात इतरही काही संस्थांचा समावेश असण्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सी बी आय कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी सैन्यात भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण ठेवलं असल्याचं सैन्यदलाकडून सांगण्यात आलं आहे बंगाल पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्य प्रचारक आज जाहीर सभा आणि रोड शो मध्ये सहभाग घेणार आहेत गृहमंत्री अमित शहा पश्चिम मेदिनीपूरच्या खडगपूर इथं तर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी पुरुलिया पश्चिम आणि पूर्व मेदिनीपुरात सभा घेणार आहेत डाव्या आघाडीचे आणि तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर देणार आहेत दरम्यान तृणमूल कॉंग्रेसने आज संध्याकाळी होणारा आपला जाहीरनामा जाहीर करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे

सी पी आय आणि व्ही सी के पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे जागृती आसाममधल्या काचार जिल्ह्यातल्या बोरखोला मतदार संघात हजारो कलाकार सर्वात मोठ्या रांगोळीच्या माध्यमातून मतदार जागरूकतेसाठी प्रयत्न करत आहेत

अनेक शाळा महाविद्यालयातील कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत अशाप्रकारे मतदारांच्या जागृतीसाठी सर्वात मोठी रांगोळी आंध्रप्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यात साकारण्यात आली होती

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना विचार पाठवावेत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे नागरिक आपले विचार आणि सूचना नमो एप किंवा माय जी ओ व्ही या खुल्या मंचावर पाठवू शकतात जाहिरात निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांना निवडणूक काळात निवडणूकीशी संबंधित जाहिरातींसाठी समान संधी मिळावी यासाठी आसाम तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल आणि पुडुचेरीचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे काही ठिकाणी काही राजकीय पक्षांकडून जाहिरातींच्या जागेची मक्तेदारी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हे पत्र लिहिलं आहे निशंक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ओ टी पी आर एम एस अर्थात ऑनलाईन शिक्षक विद्यार्थी नोंदणी व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्रे डिजीलॉकरशी जोडले जाणार असल्याची घोषणा केली आहे जारी केलेली प्रमाणपत्रे आपोआप डिजीलॉकरकडे वर्ग केली जाणार असून ती राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आणि डिजीलॉकरच्या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहेत

क्रिकेट लखनौ इथं भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना सुरु आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमरूकार